कोरोनाची साथ पसरल्यापासून थंडावलेल्या वाहनखरेदीला दसऱ्याच्या मुहूर्तावर गती

मोफत सुविधा लातूर कोरोना संकटकाळात लातूर शहरातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती

यामुळे लातूरकर जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत

लातूर महानगरपालिकेने कव्हा रस्त्यावरील समाज कल्याण वसतिगृह औसा रस्त्यावर प्रणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह आणि बार्शी रस्त्यावर बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय या तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केलं

महानगरपालिकेने या सर्व स्विधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या

याशिवाय औषधी डॉक्टरांसाठी पीपीई कीट जेवण विविध तपासण्या यासाठी अतिरिक्त श्ल्क द्यावं लागत होतं

आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर नो मास्क नो एंट्री नाशिक नाशिक शहरामध्ये कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी नाशिक महापालिका नो मास्क नो एन्ट्री ही मोहीम राबवणार आहे बाजारपेठेत प्रत्येक दुकानाबाहेर नो मास्क नो एन्ट्री असा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे मास्क नसताना प्रवेश देणाऱ्या दुकानदारांवर आणि ग्राहकांवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी पोलिसांची मदत देखील घेण्यात येणार आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षतेचा भाग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेसाठी महापालिका विशेष पथकं नियुक्त करणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली बालाजी रथोत्सव धुळे ध्वळे शहरातील शतकोत्तर परंपरा असलेला भगवान बालाजी रथोत्सव यंदा कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरा झाला

कोरोनामुळे रथाची मिरवणूक रद्द करून केवळ पंरपरा म्हणून भगवान बालाजी यांच्या रथाची फुलांनी सजावट करुन मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली असं मंदिराचे प्जारी राजेंद्र काकडा यांनी सांगितलं भगवान बालाजींचा जयघोष आरती झाल्यावर रथोत्सवाची सांगता करण्यात आली ध्रुळे शहराप्रमाणेच शिरपूर शहर सोनगीर शिंदखेडा गावातही बालाजी रथोत्सव साजरा केला जातो यंदा या सर्व ठिकाणचे रथोत्सव रद्द करण्यात आले

यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या निसर्गकोपानं शेतकऱ्यांचंही कंबरडं मोडलं त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला नव्हता दसऱ्याच्या मुहूर्तावरमात्र वाहन खरेदीकरिता चांगलीच गर्दी उसळली होती

यंदा मिळालेला तिप्पट महसूल आता व्यवहार हळूहळू गतिमान होत असल्याचंच सांगतो आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आनंद इंगोले वर्धा वीजबिल सांगली बुलडाणा कोरोना कालावधीतील टाळेबंदी मधील वीज बिल माफ करण्यासाठी स्वाभिमा नीशेतकरी संघटनेच्या वतीनं बुलडाणा जिल्हयात अनेक ठिकाणी काल महावितरण कार्यालयाला कुलूप लावून ताला ठोको आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूर ब्रलडाणा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळं ठोकलं आंदोलना दरम्यान शेगाव इथं स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली टाळेबंदीच्या काळात आलेली वाढीव वीज बिलं कमी करण्याच्या मागणीसाठी काल सांगलीतही विश्रामबाग महावितरण कार्यालयासमोर जनता दलानं आंदोलन केलं

उच्चशिक्षणमंत्री अर्थमंत्री यांना साकडं घालूनही अद्याप रखडलेलं हे अनदान किमान दिवाळीपूर्वी तरी द्या अशी मागणी बडगे यांनी काल केली ईद कोरोनाच्या पार्श्वठभ्रमीवर यंदा मोहम्मद पैगंबर जयंतीला मिरवण्का निघणार नाहीत असा निर्णय प्ण्यातल्या सीरत कमिटीने घेतला असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी आणि जनरल सेक्रेटरी रफिउद्दीन शेख यांनी काल दिली कोरोनाच्या पार्श्वशभ्रमीवर यंदा शासनाने मिरवण्रक काढण्यास मनाई केली आहे मुस्लिम बांधवांनी घरीच पैगंबर जयंती साजरी करावी असं आवाहन सीरत कमिटीनं केलं आहे बैठक यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात कोरोना सबंधीच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक काल घेतली जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अचानक वाढ झाली होती मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आणि अन्य उपाययोजनांमुळे मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आलं आहे ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यात एकही मृत्यू होऊ नये यालाच प्रशासनाच प्राधान्य असल्याचं जिल्हाधिकारी सिंह यावेळी म्हणाले

यामुळे इतर नियोजित शस्त्रक्रिया करता येणार असून आणि अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असून महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयातील कॉलसेंटरमध्ये केलेली शिक्षकांची नेमणूक आता रद्द करण्यात आली आहे आता हे शिक्षक आपल्या म्रळ आस्थापनांमध्ये पुन्हा रुज्र होणार आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आज ही माहिती दिली

मात्र आता त्यांना त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रातील सेवेसाठी पाठवण्यात आले आहे

मुंडे बीड दसऱ्याच्या दिवशी सावरगांव इथं भगवान भक्तीगडावर झालेल्या कार्यक्रमात सामाजिक अंतर पाळण्यात आलं नाही या कारणावरून पोलिस प्रशासनाने पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल